आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी चालू

विशेष ऑलिम्पिक स्पर्धा कालपासून अबू धाबीत सूरु राष्टवादी यादी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉप्रेसनं आज आपली बारा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

बारामती मधून सुप्रिया सुळे साताऱ्यामधून उदयनराजे भोसले कोल्हापुरमधून धनंजय महाडिक तर सूनील तक्रिरे रायगडमधून निवडणूक लढवणार आहेत आनंद परांजपे यांना ठाण्यातून उमेदवारी मिळाली आहे माढा आणि मावळ या दोन जागांवरचे उमेदवार मात्र अजून जाहीर झालेले नाहीत हातकणंगले इथली जागा स्वाभिमानी शेतकरी संघ जिचा उमेदवार लढवेल निरीक्षकांची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून निवडणुक आयोगाच्या निरीक्षकांची पहिली बैठक काल नवी दिल्लीत झाली काळा पैसा आणि अवैध मद्य विक्रीला आळा घालण्याच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली विविध सेवांमधले सनदी अधिकारी निवडणुकीदरम्यान निरीक्षक म्हणून कार्यरत राहतील जम्म काश्मीर निवडणक जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्यासाठी नव्यानं अंदाज घेण्याकरता विशेष निरीक्षक श्रीनगरला पोचले कॉग्रेस पीडीपी आणि इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या विशेष निरीक्षक तुकडीची भेक्षेतली तथापि नक्सल कॉन्फरन्स पक्षानं निरीक्षकांची भे धेतली नाही निवडणूक आयोगाच्या या तुकडीनं काश्मीरमधल्या सुरक्षिततेचा सर्व दृष्टीने आढावा घेण्यासाठी सुरक्षा आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरही बैठक घेतली

मोठ्या रकमेची उलाढाल असो किंवा मद्यविक्री असो सगळ्याचा हिशोब मात्र द्यावा लागणार आहे या काळात एखाद्या मद्य विक्री करणाऱ्या द्कानातील मद्य विक्रीचं प्रमाण अचानकपणे वाढल्यास त्या विक्रेत्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष चौकशीला सामोरं जावं लागेल ऐक्या या बाबतचा वृतांत आमच्या प्रतिनिधीकडून लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेनुसार राज्यातील मद्य विक्री करणाऱ्या दुकानाच्या उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळांवर सध्या बारकाईनं लक्ष ठेवलं जात असून एखाद दुकान नेहमीपेक्षा लवकर उघडत असेल किंवा रात्री मर्यादेपेक्षा जास्त वेळ उघड राहत असेल आणि त्यातून त्या विक्रेत्याकडील मद्य विक्रीच प्रमाण अचानकपणे फारच वाढल्याचं निदर्शनास आलं तर त्या विक्रेत्याची खास चौकशी होऊन त्याचा परवाना रद्द होण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते तेव्हा मद्य विक्रेत्यांनो सावधान आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी शौर्य परस्कार सैन्य दलामध्ये अतूलनीय शौर्य आणि साहसाचं प्रदर्शन करणाऱ्या शुर वीरांना शौर्य प्रस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले

लेफ्ञा जनरल मनोज नरवणे लेफ्ञा जनरल सुदर्शन हसबनीस मेजर जनरल निवृत्त विजय चौघुले यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आलं तर लेफ ऊ जनरल शशांक उपासनी ब्रिगेडियर संजीव लांघे आणि एअर कमांडर धनंजय खोत यांनी देशासाठी बजावलेल्या सेवेबद्दल अति विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आलं राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज गुजरातचा दौरा करतील ते गांधी नगर इथेअभिनवता आणि उद्योजकता महोत्सवाचं उद्घा ज करतील राष्ट्रपती दहावी द्वैवार्षिक राष्ट्रीय ग्रासरू इनोवेशन पारितोषिकं प्रदान करतील सषमा स्वराज दहशतवादी कारवाया सुरु असताना चर्चा होऊ शकणार नाही असं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे दहशतवाद मुक्त वातावरणात पाकिस्तानशी चर्चा करायला आपण तयारअसल्याचंही भारतानं म्हं

पर्राष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल नवीदिल्लीत एका कार्यक्रमात सांगितलं की पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची असेल तर त्यांना दहशतवाद्यांविरुद्ध कडक कारवाई करावी लागेल दरम्यान जेशे मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी म्हणून संयुक राष्ट्र सुरक्षा मंडळानं घोषित करावं म्हणून भारत करत असलेल्या प्रयत्नांमध्ये चीननं खोडा किल्याबद्दल भारतानं निराशा व्यक्त केली आहे

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यावर चीननं नकाराधिकार वापरल्याबद्दल अमेरिकेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या बाबतीत चीन जर असेच अडथळे आणणार असेल तर आता काही वेगळे उपाय योजावे लागतील अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांमधल्या अमेरिकेच्या प्रतिनिधीनं दिली आहे

मोठा आवाज करत हा पूल कोसळला त्याच्या ढिगाऱ्याखाली एक मी चिरङ्न गेली हा अपघात झाला त्यावेळी तिथे प्रत्यक्ष हजर असलेले आकाशवाणीचे जळगावचे वार्ताहर राजेश यावलकर सांगतात

किमान दहा एक जे व्यक्ती ते त्यामध्ये दाबले गेले

आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर मुंबई राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी मदत कार्य करत आहेत राज्य शासनानं या अपघाताच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल खेद व्यक्त केला असून दोषींची गय केली जाणार नाही असं आधासन दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघातातल्या जीवित हानिबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे

सुमारे दीड लाख नागरिकांना व्हीव्हीप क्रि प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आहे

राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक स्नेहलता श्रीकर यांनी ही माहिती दिली

राळेगणसिद्वीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते

हवामान राज्यात काल हवामान कोरडं होतं उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार राज्यातलं हवामान कोरडं राहिल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे